तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा एस

जब्बार पटेल यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली यंदाचा पिफ महोत्सव दिवंगत अभिनेते डॉ श्रीराम लागू यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात येणार असून महोत्सवाच्या प्रमुख प्रवेशद्वारास डॉ लागू यांचे नाव देण्यात येणार आहे

लागू यांचे काही निवडक चित्रपट देखील महोत्सवात पाहायला मिळतील

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पुणे विभागातर्फे दहा जानेवारी रोजी निधि आपके निकट हा उपक्रम राबविण्यात येणार आहे पीएफ हस्तांतरण पीएफ आणि पेन्शनसंबंधीचे दावे आणि तत्संबंधी अन्य विषयांचं निराकरण या उपक्रमात करण्यात येईल

देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणारी नवीन आरोग्य संजीवनी विमा पॉलिसी तयार करण्याची सूचना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डानं सर्वसाधारण विमा आणि आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्यांना केली आहे केवळ एलोपॅथीच नव्हे तर आय्ष पद्धतीने घेतलेल्या उपचारांसाठी देखील ही नवी पॉलिसी ग्राह्य मानली जावी अशी अट प्राधिकरणानं घातली आहे महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज पुणे परिसरात विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यात पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्याला प्ष्पहार अर्पण केला

त्यामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं अशी मागणी भिडेवाडा बचाव कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष परश्राम वाडेकर यांनी केली पृण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापौर मुरलीधर मोहोळ उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी सारसवागेसमोरच्या सावित्रीबाईंच्या पुतळ्याला समता भूमीवरील पुतळ्याला तसच महापालिका भवनातील तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलग़रू डॉ नितीन करमळकर यांनी सावित्रीबाई फुलेयांच्या तैलचित्रास पृष्पहार अर्पण केला फलटणच्या श्भांगी शिंदे यांनीमीसावित्रीबाई बोलतेयहा एकपात्री प्रयोग सादर केला अवध्या सात वर्षे वयाच्या चिम्रख्यांनं चक्क एक पुस्तक लिहिलंय अन तेही त्याच्या वयाला आवडणाऱ्या खेळाच्या मौजमस्तीच्या विषयावर नव्हे तर जागतिक शांतता या ज्वलंत विषयावर

त्याचे आई वडिल बांगलादेशमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत आता त्याचंच व्याख्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलं आहे

पुढील तारखा नंतर जाहीर करण्यात येतील अशी माहिती विद्यापीठातील सेंटर फॉर इनोवेशन इन्क्व्य्बेशन अँड लिंकेजेसच्या संचालक डॉ

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बहतांश ठिकाणी बेकायदेशीरपणे फुटपाथवर अनेक किरकोळ विक्रेते व्यवसाय करतात

गेल्या दोन दिवसांपासून एम जी रोड तसंच शिवाजी मार्केट परिसर आणि अन्य भागातून हातगाड्यांसहीत जर्किंन कपडे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स् जप्त करण्यात येत आहेत यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत